संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

विविध भागात घरकुल निर्मितीचं प्रकल्प राबविण्यात येत आहे विदर्भाला मुंबईशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी समुद्धी महामार्गाच्या कामास जोमानं सुरूवात

लवकर बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला सरकारी योजना अपेक्षित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी विदयमान सरकार ओळखलं जात असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे संसदेच्या संयुक्त सभेला ते संबोधित करत होते काळ्या पैशाविरोधात सरकारच्या कारवाईत नोटाबंदी हे महत्त्वाचं पाऊल ठरलं या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्थेला पायबंद बसला सुमारे तीन लाखावर बनावट कंपन्या समोर आल्या तसंच आयकर दात्यांची संख्या स्मारे सहा कोटींवर पोहोचल्याचं राष्ट्रपती म्हणाले डिजीटायझेशनम्ुळे सरकारी योजनांच्या सुमारे आठ लाख बनावट लाभार्थ्यांना दिला जाणारा निधी थांबला असल्याचं त्यांनी नमूद केलं सरकारच्या इतर योजनांचाही राष्ट्रपतींनी आढावा घेतला अत्याध्रनिक राफेल विमान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होऊन देशाची शस्त्रसज्जता वाढणार असल्याचा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला

उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल हा अंतरिम अर्थसंकल्पच असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे प्रत्येक नागरिक देशातल्या सर्व घडामोडींकडे बारकाईने बघतो आहे आज देशातील सर्व छोट्या मोठ्या घटना लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यत सगळ्या गोष्टी सहजतेनं पोहचतात त्याम्ळे ज्यांना सभागृहात विविध विषयांवर चर्चा करण्यात वादविवाद करण्यात ज्यांना रस नसतो त्यांच्याविषयी जनतेच्या मनात स्वाभाविकच नाराजीची भावना निर्माण होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं आपल्या संसदेतले सर्व सन्माननीय खासदार या लोकभावनेचा विचार करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उपयोग अनेक म्द्यांवर विस्ताराने सखोल चर्चा करण्यासाठी करतील अशी मी आशा करतो सर्व खासदारांनी अभ्यास करून चर्चेत भाग घ्यावा आपले विचार सभाग़हात मांडावे आपल्या अभ्यासाचा सरकारलाही लाभ द्यावा आणि या सत्रात जितके काम आहे ते संसदेतील काम संपवून वेळेचा सद्पयोग करावा असंही ते यावेळी म्हणाले सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही वाटचाल करतो आहोत आणि प्ढेही आम्ही यासाठी वचनबद्ध आहोत सभागृहातही सर्वाना सोबत घेऊन देशाच्या विकासाचे निर्णय घेऊन आम्हाला प्ढे वाटचाल करायची आहे इथे प्रत्येक विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही केवळ तयारच नाही तर उत्स्कही आहोत असं ही ते यावेळी म्हणाले सबका साथ सबका विकास हा पंतप्रधानांचा मंत्र असून शेतकऱ्यांचे कल्याण हा नव भारताचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी केले नवी दिल्ली इथं आय सी ए आर संस्थेचे संचालक आणि राज्यातल्या कृषी विद्यापीठांचे कुलग्रु यांच्या परिषदेत ते आज बोलत होते सरकारने कृषी विकासासाठी आणि कृषीमध्ये आम्लाग्र बदल घडवण्यासाठी अनेक योजना राबवल्या असं त्यांनी सांगितलं सरकारनं शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका दिल्या तसंच मृदा परिक्षणासाठी छोट्या प्रयोगशाळा विकसित केल्या असं ते म्हणाले

ज्याचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना झाला देशात कृषी संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या त्याशिवाय कृषी विद्यापीठेही सुरु करण्यात आली असे त्यांनी सांगितले कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाम्ळे चालू वर्षात अन्न धान्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे असे ते म्हणाले कृषी प्रगतीसाठी सरकार अवकाश तंत्रज्ञानाचाही वापर करत असून डिजिटल आणि कृत्रिम ब्द्वीमत्ता यांचाही कृषी संशोधनात लाभ होत आहे सरकारच्या मेरा गांव मेरा गौरव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवलं जात आहे या योजनेअंतर्गत चार शास्त्रज्ञांच्या समुहानं पाच गांव दत्तक घेतली असून त्या गावातल्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जात आहे अशी माहिती सिंह यांनी दिली

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील लोकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे शहरातील विविध भागात घरक्ल निर्मितीचे प्रकल्प राबविण्यात येत आहे

या संपूर्ण कार्याचे आणि नमूना फ्लॅटचे निरीक्षण त्यांनी केले मौजा वाठोडा इथल्या पीएमएवाय प्रकल्पाचे कार्य अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत झालेल्या कार्यावर समाधान व्यक्त करत उर्वरित कार्य लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आय्क्त यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले

विदर्भाला मुंबईशी जोडणाऱ्या महत्वकांक्षी समुद्धी महामार्गाच्या कामास सुरवात झाली असून हिंगण्यामध्ये काम जोमानं सूरू असल्याची माहिती आज तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी दिली

शेतकऱ्यांना पिकाचे पैसे जमिनीवर असलेल्या इतर बांधकामाच्या पैशासह पाचपट किंमत जमिनीची देण्यात आली असून एकाही शेतकऱ्याची जमिन जबरदस्तीने घेण्यात आली नसल्याची ग्वाही हिंगण्याचे तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

मेधा इंजिनियरिंग एन्ड इन्फ्रास्टकचर कंपनी या पहिल्या टप्प्याचे काम करणार असून मातीकरणाचे काम स्रू झाले आहे

वर्धा जिल्ह्यात येळाकेळी वरूळ हे महत्वाचे टप्पे असून वरूळ इथं फुडपार्क आणि इतर सोयी उपलब्ध होणार आहेत समुद्वी महामार्गावर निर्धारित ठिकाणे वगळता प्रवेश निष्चिद्ध असणार आहे रस्त्याच्या दूतर्फा सव्वा तीन मीटर कॉक्रीटची भिंत बांधण्यात येणार असून त्याम्ळे प्राणी आणि अनधिकृत वाहत्कीला आळा बसणार आहे संपूर्ण महामार्ग सिमेंटचा बनणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरहून मी गौरी मराठे अवघ्या नागपूर शहराचं लक्ष लागून राहीलेल्या आणि विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशी ओळख निर्माण करणाऱ्या मेट्रो रेल्वेनं आज एक पृढचं पाऊल टाकलं

ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला ते नागपूर इथं एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन आणि एअरपोर्ट मेट्रो स्थानक ते उज्वलनगर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ट्राली राईड तसंच मेट्रोस्थानकावरील अत्याध्निक सोयींसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांचं त्यांच्या हस्ते अनावरण झाल्यावर पत्रकार परिषदेत बोलत होते त्यांच्या हस्ते आज ई सायकल ई स्क्टर या प्रद्रषणरहित आणि बाऊंस या बंगळ्रू स्थित कंपनीच्या सहकार्यानं तयार करण्यात आलेल्या वाहनाचं ही उद्घाटन झालं यासंबंधीची सविस्तर माहिती ऐका आता आमच्या प्रतिनिधीकडून साऊंड बाईट ही सेवा संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात आली असल्याचं ही त्यांनी सांगितलं यानंतर दीक्षित यांच्या हस्ते नारी शक्ती या मेट्रोच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पहिल्या मधल्या शेवटच्या कोचच्या डिझाईनचं अनावरण झालं

महिलांच्या डब्यात सी सी टी व्ही

महिला प्रवाशांना हा डबा ओळखता यावा अशा प्रकारे या डब्याची संरचना केल्याचं ही ते म्हणाले

मेट्रो रेल्वेचं काम वेळापत्रकानुसार होणार असल्याचं विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला निधीची कमतरता अजिबात भासत नसल्याचं ही त्यांनी शेवटी बोलताना सांगितलं यानंतर माध्यमप्रतिनिधींसाठी प्राईड उपहारगृहानजिकच्या मेट्रो स्थानकावरून उज्वलनगरपर्यंत ट्राली राईड चीही सोय करण्यात आली होती आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरह्न मी दीपाली दूर्गे आकाशवाणी नागप्र केंद्रात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले नरेश पाटील आज सेवानिवृत्त झाले